केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शित्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा आजपासून सुरु ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचं निधन राज्यातील शेतकरी हाच सरकारचा केंद्रबिंदू असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं

शेतक याला कर्जमुक्तीच्या विळख्यातून सोडवण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुकी योजना ही प्रथमोपचार असून शेतक यांना वीज पाणी आणि त्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं प्रतिपादन ठाकरे यांनी यावेळी दिलं शेतक यांचंच सरकार असल्यामुळे शेतक यांनी काळजी करु नये असंही ते म्हणाले शेती क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान शेतक यांपर्यंत पोचवण्यासाठी काळजी घेतली पाहिजे ज्यामुळे कमी खर्चात अधिकाधिक उत्पन्न शेतकरी घेऊ शकतील असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं नाशिक शहरात आजपासून दोन दिव्सीय राज्यस्तरीय वकील परिषद होत असून या परिषदेचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते होणार आहे या परिषदेत उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन तिरतीचं भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती बारकौन्सिल ऑफ महाराष्ट्र एण्ड गोवाचे अध्यक्ष एड अविनाश भिडे यांनी दिली या राज्यस्तरीय वकील परिषदेच उद्घाटन जिल्हा न्यायालयाच्या आवारात संध्याकाळी सहा वाजता सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते होत आहे यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भूषण गवई सॉलिसिटर जनरल तृषार मेहता बार कौन्सिल ऑफ डियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग महाराष्ट्राचे अँडव्होकेट जनरल अशुतोष कुंभकोणी आणि गोव्याचे अॅडव्होकेट जनलर देवीदास पंगम हेही उपस्थितीत आहेत देशात आरक्षण संपवण्याची सुरुवात झाली असून आरक्षणाची गरज नसल्याचं पसरवण्यात येत असल्याचं मत काँग्रेसचे महासचिव आणि राज्याचे काँप्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खगें यांनी व्यक्त केलं ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते आरक्षण हे फक्त अनुसूचित जाती जमातींसाठीच नसून त्यात अनेक भाग असतांना सर्वोच्च न्यायालयानं असा निर्णय का दिला हे समजत नाही असंही त्यांनी सांगितलं

भिमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्य असल्याचं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसंच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एका प्रसिद्दी पत्रकात व्यक्त केलं राज्य सरकारमधले निर्णय अंतर्गत चर्चेतून एकमतानं घेतले जावेत असंही आठवले यांनी म्हटलं आहे जनादेशाचा अवमान करून शिवसेनेनं स्वार्थासाठी सत्तास्थापन केली अशी टीका भाजपा नेते विनोद तावडे यांनी नवी मुंबईतल्या नेरूळ श्विं पत्रकार परिषदेत केली महाविकास आघाडीला कसं पराभूत करता येईल याची रणनिती आज राज्यस्तरिय अधिवेशनात करण्यात आली असं त्यांनी यावेळी सांगितलं राज्य भाजपाची दोन दिवसीय राज्यकार्यकारिणीची बैठक नेरुळ इं होत असून यात राज्यातले पक्षाचे खासदार आमदार आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते भाजपा राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर जाणार नाही भाजपाची राज्यात एकहाती सत्ता आणू हा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचा नीट अभ्यास करता यावा यासाठी परीक्षेच्या वेळापत्रकात दोन विषयांमधे योग्य अंतर ठेवण्यात आलं आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधे भाग घेणा या विद्यार्थ्यांना खेळासोबतच परीक्षेचा अभ्यास करता यावा यासाठीही शासनाच्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे लेखी परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा तसंच परीक्षा केंद्रांमधे बदल करण्याच्या शहीदांच्या मुलांच्या विनंतीलाही मंडळानं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे विशेष गरज असलेल्या मुलांसाठी मंडळानं विशेष सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत यंदा मंडळानं क्यू आर कोडसह प्रवेशपत्रांची नव्यानं रचना केली आहे तसंच परीक्षा केंद्र परीक्षक आणि विद्यार्थ्यांच्या फोटो टँगींगसाठी एकत्मिक पोर्टलचा उपयोग करण्यात आला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शित्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत पतसंस्था चळवळ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रूजली असून या सेवा देणाऱ्या संस्था असल्यानं सहकारी पतसंस्थांनी नियमांचं पालन करुन पारदर्शक कारभार करावा असं प्रतिपादन सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे राज्य शासनाचा सहकार विभाग आणि राज्य सहकारी पतसंस्था संघटनेनं आज अहमदनगर ि ि आंतरराष्ट्रीय सहकार संवाद आणि मेळावा घेतला या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी पाटील बोलत होते ज्येष्ठ रंगकर्मी आणि दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळातले कलाकार राजा मयेकर यांचं आज दूपारी वृद्धापकाळानं निधन झालं

कामगार रंगभूमीवर आपल्या अभियानाला सुरुवात केलेल्या राजा मयेकरांनी नाटकं मालवणी नाटकं मराठी चित्रपट आणि दूरदर्शनच्या अनेक मालिकांमधे भूमिका केल्या दूरदर्शनच्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमातल्या त्यांच्या गप्पा गोषी ही चांगल्याच गाजल्या होत्या पुणे विमानतळावर आज सकाळी धावपट्टीवर दुसरं वाहन आल्यानं वैमानिकांनं निश्वित स्थानापूर्वीचं विमान उड्डाण केल्यानं मोठा अपघात टळला

संत गजानन महाराजांचा एकशे बेचाळीसावा प्रगट दिन आज सर्वत्र साजरा केला जात आहे

औरंगाबाद ििंही गजानन महाराज मंदिर परिसरात भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे

यवतमाळच्या बेंबळा सिंचन प्रकल्पात कंत्राट मिळवताना सुमित बाजोरिया यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कंत्राट मिळवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे याप्रकरणी काही अधिका यांवरही गून्हे नोंदवण्यात आले आहेत नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात लासलगाव बसस्थानकाच्या आवारात एका महिलेवर पेट्रोल टाकून काही अज्ञात हल्लेखोरांनी जाळण्याचा प्रयत्न केला घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले असून पीडित माहिला विधवा असल्याचं पोलिसांनी सांगितलं

मात्र बरीच कार्यालयं या नियमाची अंमलबजावणी करत नाहीत अशा आस्थापनांनी रिक्त पदांची माहिती द्यावी अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल असं कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागानं एका पत्रकाद्वारे सांगितलं आहे सेवायोजन कार्यालयाचं आता जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र असं नामकरण करण्यात आलं आहे विदर्भाच्या काही भागात काल किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली मध्य महाराष्ट्राच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली तर उर्वरित भागात किचित वाढ झाली येत्या दोन दिवसात राज्यातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे